मद्रास उच्च न्यायालयाच्या टिप्पणीविरोधात निवडणूक आयोगानं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली कोरोना विषाणूची दसरी लाट आलेली असतानाही निवडणूक आयोगानं प्रचारसभा घेण्यास परवानगी दिली त्यामुळे दुसऱ्या लाटेला एकटा निवडणूक आयोग जबाबदार असल्याचं सांगत खूनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशा शब्दात मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला फटकारलं होतं न्यायालयाचं मत माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं खूनाचा गुन्हा दाखल करण्याच्या विधानाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं त्याचबरोबर सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून व्यक्त केली जाणारी तोंडी मतं प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना रोखण्याची विनंती केली होती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी

चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली यावेळी न्यायालयानं सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून मांडल्या जाणाऱ्या तोंडी मतांना वार्तांकनात प्रसिद्ध करण्यापासून माध्यमांना थांबवू शकत नाही असं स्पष्ट केलं आणि फक्त टिप्पणीच्या आधारे कोणत्याही न्यायालयावर गुन्हा दाखल करता येत नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाची ही याचिका फेटाळून लावली

सामान्य नागरिकांच्या सार्वजनिक सौख्याची माहिती देणं ही यावर्षीची व्रत्तपत्र स्वातंत्र्य दिनाची संकल्पना आहे सर्व राष्ट्रांनी स्वतंत्र निष्पक्ष माध्यमांना समर्थन देण्याचा प्रयत्न करावा असं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंतोनियो गुटेरस यांनी म्हटलं आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाच्या माध्यमांना श्भेच्छा दिल्या आहेत माध्यमांनी वस्तुनिष्ठता अचूकता निष्पक्षता आणि चांगुलपणासारख्या पत्रकारीतेच्या सिद्धांतासाठी कटीबद्ध राहावं असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे

हा रक्तसाठा जवळपास महिनाभर पुरण्याची शक्यता असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉक्टर अरुण थोरात यांनी दिली

मंडळाने गुणांकन पद्धती आणि वेळाचं नियोजन कसं असेल यासंदर्भात एक परिपत्रक काढलं आहे

त्यानंतर मंडळानं अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर गुण देण्याचं निश्चित केलं आहे

या केंद्राचा आज जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते श्रभारंभ करण्यात आला

औरंगाबाद नांदेड औरंगाबाद नांदेड आदिलाबाद नांदेड सिकंदराबाद शिर्डी सिकंदराबाद औरंगाबाद रेणीगुंठा औरंगाबाद तर परभणी नांदेड या गाड्या पुढचे काही दिवस धावणार नाहीत नांदेड तांदूर परभणी ही गाडी अंशत रद्द करण्यात आली असल्याचं रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयान कळवलं आहे

या घटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाद्वारे सोळा मे पर्यंत ऑनलाइन व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे फेसब्कवरील सावरकर स्मारक याद्वारे रोज संध्याकाळी सात वाजता देशातील नामांकित सावरकर अभ्यासक हिंदी भाषेतून व्याख्यानं सादर करणार आहेत